तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदाल पुरुष एकेरीत अजिंक्य टौक्टै वादळ अपडेट अरबी समुद्रावरचं आता रौद्र रूप धारण केलेल टौक्टै चक्रीवादळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबई ते पालघर दरम्यान किनाऱ्यापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर होतं

ते आज संध्याकाळ पर्यंतच गुजरातच्या किनाऱ्यालगत पोहोचेल

या वादळाच्या प्रभावामुळे मुंबई पालघर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेपासून वादळी वाऱ्यांसह सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अनेक ठिकाणी सुरू आहे वादळाची तीव्रता आणखी वाढल्यामुळे ते किनाऱ्यावर धडकल्यानंतर थेट राजस्थानपर्यंत मुसंडी मारण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग आणि पाऊस वाढला आहे तसच दुपारी भरती येणार असल्यानं पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत

दरम्यान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी सिंधुद्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला वादळामुळे मांडवी समुद्रात अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली तर काही घरांचंही नुकसान झालं आहे रायगड जिल्ह्यात चक़ीवादळाने किनारपट्टी भागात हाहाकार उडविला असून उऱणमध्ये नीता नाईक नावाच्या महिलेचा घराची भिंत कोसळून तिचा मृत्यू झाला अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत

चक्रीवादळाच्या फटक्यानंतर दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर लांजा रत्नागिरी आणि संगमेश्वर भागातल्या सुमारे दोन लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे खबरदारी म्हणून काल दुपारनंतर महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद ठेवला होता पण वादळात अनेक ठिकाणी विजेच्या खांबांची पडझड झाल्यानं आणि तारा तुटल्यानं त्या दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्याला काही विलंब लागणार आहे आज दुपारपर्यंत टप्प्याटप्प्यानं काही भागातला वीजपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती महावितरण कंपनीतर्फे देण्यात आली जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचा जोर कायम आहे केरळमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गृह मंत्री आढावा बैठक टौक्टे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्री अमित शहा यांनी काल विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेतला गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी तसंच दमण दीव आणि दादरा नागर हवेलीच्या प्रशासकांशी चर्चा करून त्यांनी आवश्यक सूचना दिल्या यावेळी आरोग्य विषयक सेवा सुविधांचाही आढावा घेण्यात आला चक्रीवादळाचा परिणाम होऊ शकतील अशी कोविड रुग्णालय प्रयोगशाळा लसीकरण केंद्र आणि अन्य सुविधांना सुरळीत वीज पुरवठा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली

कोविड साथीच्या काळात रुग्णालयात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत रुग्णांचा प्राणवायू पुरवठाही सुरळीत रहावा यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचं ठाकरे म्हणाले

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध सचिव संरक्षण प्रमुख सेवा प्रमुख आणि संरक्षणमंत्रालयाच्या अधिकऱ्यांची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या सुरू आहे

इस्राइलच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात हमाच्या पायाभूत सुविधा आणि नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं इस्राइलच्या क्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या राँकेटहल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हा हवाई हल्ला करण्यात आला आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनयांच्या मधील वाढता तणाव पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्याचं आवाहन केलं आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील हिंसाचारानं भीषण स्वरूप धारण केलं असून त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी काल सुरक्षा परिषदेचं तातडीचं अधिवेशन बोलावलं होतं

विशिष्ट सूचनेनुसार परिसरात शोध मोहीम सुरू असतांना लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला

महर्षि संघटनेचे जागतिक अध्यक्ष डॉ टोनी नाडर यांनी म्हटलं आहे की डॉक्टर निशंक यांना लेखन तसंच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून मानवतेसाठी त्यांच्या कटिबद्धतेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे तसचं केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण निर्मितीत त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी निशंक यांची निवड करण्यात आली आहे

निशंक यांनी हा पुरस्कार कोविड योद्ध्यांना समर्पित केला आहे इटालियन खुली टेनिस स्पर्धा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला हरवून स्पेनच्या राफेल नदालनं काल रात्री इटॅलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

नमस्कार